आगामी लोकसभा निवडण्कीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या महाआघाडीच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली या सभेपूर्वी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी निवडण्कीत जे येतील त्यांना सोबत घेऊ आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय लढू असं नमूद केलं विरोधकांनी महाआघाडी केली तरी परिवर्तन होणार नसल्याचं ते म्हणाले पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप च्कीचा असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चर्चेसाठी खुलं आव्हान दिलं

भाजपनं दलालांचं राज्य संप्ष्टात आणलं असून जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

काल मुंबईत शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर ते बोलत होते शिवसेना राज्यात आपल्या अटी आणि शर्तींवरच राजकारण करत असल्याचं ठाकरे म्हणाले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पृण्यात काल ऊस उत्पादकांचा मोर्चा काढण्यात आला होता साखर आयुक्तांच्या आश्वासनानंतर रात्री उशीरा हा मोर्चा मागे घेण्यात आला मात्र शेतकऱ्यांची थकबाकी न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे

या कार्यक्रमात दोन हजार विद्यार्थी त्यांचे पालक आणि शिक्षक यांच्यासह बाहेरील देशातले अनेक विद्यार्थीही सहभागी होणार आहेत आकाशवाणी आणि दरदर्शनच्या राष्टीय वाहिन्यांवरुन सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल विविध संकेतस्थळांवरही तो उपलब्ध असेल राज्यात सर्व शाळांनी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवावा असं राज्य शासनानं सांगितलं आहे

काल झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं याचिकाकर्त्यांना अहवालाची प्रत देताना तो आहे तसा देण्याची सूचना केली हा अहवाल सीडी स्वरूपात देण्यात येईल असं यावेळी सांगण्यात आलं याचिकाकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे

अशोक बेलखोडे यांनी सांगितलं मंडळाच्या समाजकल्याण महिला बालकल्याण आदिवासी विकास तसंच आरोग्य समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते आदिवासींच्या मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा अरुंधती पाटील सविता शेटचे यांच्या सहभागातून तर भटक्या विम्क्तांच्या प्नर्वसनासाठी राम राठोड यांच्या पुढाकारातून अभ्यास समिती नेमण्यात येणार आहे परिचर्या प्रशिक्षण केंद्राबाबतचा अभ्यास अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ अंकृशे तर महिलांच्या आरोग्यावरील अभ्यास औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर आणि डॉ

ग्रामीण भागात वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी डॉ मोगरेकर काम करणार असल्याचं डॉक्टर बेलखोडे यांनी सांगितलं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

बोंढारे यांना नऊ मतं तर त्यांचे प्रतिस्पर्धी दत्ता माने यांना आठ मतं पडली

नागपूर जिल्ह्यातल्या महादुला नगरपरिषद निवडण्कीत भारतीय जनता पक्ष विजयी झाला आहे

श्रीपाल सबनीस यांनी केला आहे औरंगाबाद इथं देवगिरी महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित फुले शाह आंबेडकर व्याख्यानमालेचं पहिलं पृष्प ग्रंफतांना काल ते बोलत होते सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तनाची नवी दिशा या विषयावर बोलतांना ते म्हणाले

बहूजनाचा जातीयवाद कोणी जोपासला या प्रश्नाची उत्तर आपल्याला शोधावी लागतील जातीच्या भिंती जर राष्ट्रत्वाला अडळळा करत असतील मानवतेला अडथळा करत असतील स्त्री प्ररूष्याच्या असलं प्रेमाला अडथळा करत असतील संसाराला अडथळा करत असतील जगण्याला अडथळा करत असतील तर या भिंती का टिकवायच्या आणि टिकवणारे कोण या व्याख्यानमालेत प्रशासन सामाजिक उत्थानाचे प्रभावी माध्यम या विषयावर विभागीय आयुक्त डॉ पुरूषोत्तम भापकर हे आज द्सरं पुष्प गुंफणार आहेत

माऊंट मौंगानुई इथं झालेला कालचा तिसरा सामना भारतानं सात गडी राखून जिंकला

मालिकेत पुढचा सामना ग्रुवारी होणार आहे दरम्यान भारत न्यूझीलंड महिला संघाच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज माऊंट मौंगानुई इथं होत आहे या मालिकेत भारतीय महिला संघ एक शून्यनं आघाडीवर आहे

नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं

त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी लातूर इथं मारवाडी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले